दोन्ही देशाच्या आरोग्य अधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या ब्रुसेल्स दौऱ्यात बदल करायाचा निर्णय घेण्यात आला आहे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रवीशक्मार यांनी नवी दिल्ली इथं बातमीदारांशी बोलताना ही माहिती दिली इराणमध्ये एकाही भारतीयाला कोरोना विषाणूची बाधा झाल्याचं निष्पन्न झालं नाही असंही ते म्हणाले बंग बंध् शेख मुझीबूर रहमान याच्या जन्म शताब्दी समारंभाचं बांगला देशाच्या प्रधानमंत्री शेख हसीना यांनी दिलेलं आमंत्रण प्रधानमंत्र्यांनी स्वीकारल्याचं त्यांनी सांगितलं दिल्लीत झालेल्या हिंसाचारासंबंधीच्या प्रश्नावर रवीशकुमार म्हणाले की दिल्लीमधली परिस्थिती झपाट्यानं निवळण्यासाठी पोलीस प्रशासन योग्य कार्यवाही करत आहे अफगाणिस्तानच्या सर्वांगिण विकासाकरता भारताचा पाठींबा असल्याचं रविश क्मार यांनी सांगितलं कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव झालेल्या इराणमधे अडकलेले भारतीय यात्रेकरू आणि विदयार्थ्यांना मायदेशी परत आणण्यासाठी सरकार इराणच्या संपर्कात असल्याची माहिती केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ हर्ष वर्धन यांनी आज राज्यसभेत दिली कोरोनाचा सामना करण्यासाठीच्या उपाययोजनांबाबत मार्गदर्शन करण्यासाठी उद्या केंद्र सरकार सर्व राज्य आणि रुग्णालयांची एक दिवसाची राष्ट्रीय स्तरावरची कार्यशाळा घेणार असल्याचंही त्यांनी सांगितलं

नॉव्हेल कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी घ्यायची काळजी आणि टाळायच्या बाबींची यादी आरोग्य मंत्रालयानं जारी केली आहे उत्तम वैयक्तिक स्वच्छता राखण्यासोबतच साबणानं वारंवार हात धुण्याच्या सूचना सर्वांना देण्यात आल्या आहेत अस्वच्छ दिसणारे हात साबणानं तर स्वच्छ वाटणारे हात अल्कोहोल असलेल्या द्रव साबणानं ध्वावेत शिंकताना किंवा खोकताना तोंड झाकून घ्यावं वापरलेले टिश्यू लगचेच कच यात फेकून द्यावेत यासारख्या स्वच्छतेच्या मूलभूत सवयी नागरिकांनी अंगीकाराव्या असंही मंत्रालयानं म्हटलं आहे

नागरिकांनी कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावासंदर्भात घाबरून जाऊ नये असं आवाहन म्ख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं आहे कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाबाबत विधानसभेतही आज चर्चा झाली या चर्चेला ते उत्तर देत होते राज्यात आज या विषाणूच्या प्रादुर्भावाचा धोका नसला तरीही राज्यातल्या आंतरराष्ट्रीय विमानतळांवर यासंदर्भात खबरदारी बाळगण्याच्या सूचना केल्या असल्याचं ठाकरे यांनी सांगितलं होळी ध्लिवंदन आणि रंगपंचमी हे सण साजरे करताना विषाणू संसर्गाबाबत काळजी घेण्याचं आवाहनही म्ख्यमंत्र्यांनी केलं आहे महाराष्ट्राचा आर्थिक पाहणी अहवाल राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत आज मांडला

गौरव गोगोई टी एन प्रथापन डीन क्रीआकोस मानिकम टागोर ग्रजीत सिंग औजला राजमोहन ऊन्निथन आणि बेनी बेहानन यांना निलंबित केल्याचं पीठासन अध्यक्ष मिनाक्षी लेखी यांनी जाहीर केलं विरोधी पक्षसदस्यांनी दिल्लीतील दंगली संदर्भात सभापतींच्या समोरील जागेत घोषणाबाजी केल्यानं आज राज्यसभेचे कामकाज दिवसभरासाठी स्थगित करण्यात आले आरोग्यमंत्री डॉ हर्षवर्धन यांनी कोरोना व्हायरसबाबत सभागृहात निवेदन केल्यानंतर काँग्रेस डावे पक्ष तृणमूल काँग्रेस द्रविडम्न्नेत्र कळघम समाजवादी पार्टी बह्जनसमाज पार्टी आम आदमी पार्टी यांनी सरकारविरोधी घोषणा दिल्या

व्यंकथ्या नायड् यांनी वारंवार सभासदांना आपल्या स्थानावर परतण्याची आणि प्रश्नोतराचा तास सुरळीतपणं चालू ठेवण्याच्या सूचना केल्या त्यांचा काहीही परिणाम न झाल्यानं सभापतींनी अखेर सभागृहाचे कामकाज दिवसभरासाठी स्थगित केलं

ही माहिती आज राज्यसभेत एका लेखी उत्तरात दिली गेली घरमालक आणि भाडेकरु या दोघांचेही हक्क आणि लाभ जपण्याच्या उद्देशानं केंद्र सरकारनं मॉडेल टेनन्सी विधेयकाचा मसुदा तयार केला आहे

याप्रकरणातली सर्व कायदेशीर कारवाई पूर्ण झाली असल्यानं आरोपींच्या फाशीची तारीख निश्चित केल्याचं दिल्ली राज्य सरकारनं अतिरिक्त सत्र न्यायाधीश धर्मेद्र राणा यांच्या अध्यक्षतेखालील पीठाला सांगितलं

ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या महिला ट्वेटी ट्वेंटी विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत भारतानं अंतिम फेरीत प्रवेश मिळवला आहे सिडनी इथं आज इंग्लंडबरोबरचा उपांत्य फेरीतला पहिला सामना पावसाम्ळे रद्द झाला या सामन्यासाठी कोणताही राखीव दिवस ठेवलेला नसल्यानं या स्पर्धैसाठीच्या नियमानुसार साखळी फेरीत अ गटात अव्वल स्थान मिळवलेल्या भारताला अंतिम फेरीत प्रवेश देण्यात आला